या विधेयकात बलात्काराच्या गुन्ह्यातल्या दोषींना कडक शिक्षेची तरतूद केली आहे

विधेयकानुसार बलात्काराच्या प्रकरणांची चौकशी दोन महिन्यांत करणं बंधनकारक असून न्यायालयीन सुनावणीसाठीही दोन महिन्यांची कालमर्यादा ठेवण्यात आली आहे केवळ अशा प्रकरणांच्या सुनावणीसाठी जलदगती न्यायालयांची स्थापना केली जाणार असल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी सांगितलं बलात्काराच्या प्रकरणांची सुनावणी महिला न्यायधीशांसमोर व्हावी तसंच अशा प्रकरणांतले जबाब महिला पोलीस अधिकाऱ्यांकडूनच नोंदवले जावेत अशी तरतूद विधेयकात करण्यात आल्याची माहिती रिजीजू यांनी सभागृहाला दिली मराठा आरक्षणाचा कालबद्ध कार्यक्रम आज संध्याकाळपर्यंत जाहीर केला तर राज्यभरातलं आंदोलन मागे घेतलं जाईल असं मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी म्हटलं आहे ते काल औरंगाबाद ॐ वार्ताहरांशी बोलत होते समन्वय समितीनं सरकारला आपल्या सात मागण्यांची यादी पाठवली आहे मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर तत्काळ अध्यादेश काढावा यासंबंधीचा कायदा करण्यासाठी विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाची तारीख जाहीर करावी राज्य सरकारच्या पद भरतीतल्या मराठा तरुणांच्या जागा तत्काळ भराव्यात किंवा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत या भरतीला स्थगिती द्यावी अशा मागण्यांचा यात समावेश असल्याचं पाटील यांनी सांगितलं मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर लाटांमुळे आलेला परतीचा कचरा अत्यंत चिंताजनक असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे समुद्रात कचरा टाकताना नियमांचं उल्लंघन केलं जात असल्यासंदर्भातल्या एका जनहित याचिकेवर काल न्या अभय ओक आणि न्या रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेनं कचरा नियोजनाबाबत तातडीनं मार्गदर्शक तत्वं निश्चित करावीत असे निर्देशही काल न्यायालयानं दिले सरकारनं सहज आणि सुगम या नावानं नवीन वस्तू आणि सेवा कराचे विवरण अर्जाचे मसुदे प्रसिद्ध केले आहेत या मसुद्यांवर तज्ञांची मतंही मागवली आहेत जे व्यवसाय फक्त ग्राहकांना सेवा देतात त्यांच्यासाठी सहज तर जे व्यवसाय ग्राहक आणि अन्य व्यवसाय या दोन्हीशी संबधीत आहेत त्यांच्यासाठी सुगम हा अर्ज असल्याचं केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क विभागानं म्हटलं आहे